सरकारी नोक यांमधल्या ज्ञेर मागासवर्गीयांच्या प्रमाणाचा सरकार आढावा घेऊन अनुशेष भरून काढण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम

मात्र राजपत्रित अधिकारी या संपात सहभागी नाहीत अत्यावश्यक सेवा संपातून वगळण्यात आल्या नसल्यानं अनेक ठिकाणी शासकीय दवाखान्यातल्या परिचारिका सफाई कामगार हे देखील संपात सहभागी झाले त्यामुळे शासकीय दवाखान्यातील रुग्णांचे हाल झाले तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना सहभागी झाल्यानं काही ठिकाणी शाळा महाविद्यालयं बंद होती मुंबईत मंत्रालयाबाहेर कर्मचा यांनी आंदोलन केलं पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं तसंच रस्ती काढण्यात आली सरकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला

त्यामुळे नेहमी गजबजलेल्या सरकारी कार्यालयांमध्ये श्कश्काट पाहायला मिळत होता संपकरी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली सातारा उस्मानाबाद जालना जिल्ह्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं नंदुरबार महसुल विभागातले कर्मचारी आणि माध्यमिक शिक्षक यांच्या विविध संघटना संपात उतरलेल्या आहेत हिंगोली जिल्हा परिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा घेतल्या जात आहेत बीड जिल्ह्यात शाळा महाविद्यालयातले शिक्षक कर्मचारी संपावर असल्यामुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत तहसील आणि गटविकास कार्यालयातही शुकशुकाट होता सांगली जिल्ह्यातले सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता औरंगाबाद नाशिक श्रेही कर्मचा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली सरकारी नोक यांमधल्या ओबीसी अर्थात त्रेर मागासवर्गीयांच्या प्रमाणाचा सरकार आढावा घेणार असून त्यानंतर सरकारी नोक यांमधला ओबीसींचा अनुशेष भरून काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज मुंबईत वरळी ॐ ओबिसींच्या महामेळाव्यात बोलत होते

केंद्र सरकार ओबिसींसाठी मोठे निर्णय घेत असल्याचं सुतोवाच करून मुख्यमंत्र्यांनी नागपुरात ओबिसी विद्यार्थ्यासाठी नवं वसतीगृहं बनवणार असल्याची माहिती दिली

मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना मराठा समाजानं आंदोलन करु नये असं आवाहन मुंबई उच्च न्यायालयानं आज केलं न्यायालयानं त्यांच्या मागण्यांची आणि परिस्थितीची दखल घेतली आहे त्यामुळे हिंसक आंदोलन करु नये किंवा आत्महत्या करण्याचा मार्ग चोखाळू नये असं न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी आज बजावल मराठा समाज कायदा हातात घेणार नाही किंवा स्वतःचा जीव पणाला लावण्याचं टोक गाठणार नाही असा विद्वास न्यायालयानं व्यक्त केला राज्यात मागसवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या शिफारशी लवकरात लवकर द्याव्या असे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका मराठा क्रांती मोर्चानं दाखल केली आहे त्यावर आज सुनावणी झाली

तसंच आरक्षण आंदोलनाविषयी प्रसिद्ध होणा या बातम्यांबद्दल चिंता व्यक्त केली

राज्यात अद्यापही काही ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम आहे

धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज जालना जिल्ह्यातल्या बदनापूर जाफराबाद श्रेल्या तहसील कार्यालयासमोर धनगर समाजबांधवांनी शेळा मेंद्र्यासह आंदोलन केलं अंबड तालुक्यातल्या वडीगोद्री ॐ सोलापूर औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला सरकारनं आज फायनान्शियल रिझोल्यूशन अप्डे डिपाझिट ब्रुरन्स विधेयक लोकसभेतून मागे घेतलं बँकेतल्या ठेवींवरील विम्याबाबत या प्रस्तावित विधेयकात काही चिंताजनक गोष्टी होत्या गेल्या ऑगस्टमध्ये हे विधेयक सदनात मांडण्यात आलं आणि त्यानंतर ते संसदेच्या संयुक्त समितीपुढे ठेवण्यात आलं गेल्या आठवड्यात या संयुक्त समितीनं अहवाल सादर केला आणि हे विधेयक मागे घेण्याच्या सरकारच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एम करूणानिधी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी तमिळ चित्रपटसृष्टीत पटकथा लेखक म्हणून त्यांनी काम केलं होतं तमिळ साहित्यनिर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा होता उत्तर काश्मीरमधील ग्रेज भागात लष्करान दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे यात दोन दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात जवानांना यश आले मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या धुमश्वक्रीत चार जवानांना वीरमरण आलं यात ठाणे जिल्ह्यातल्या भाईदरघे मेजर कौस्तूभ राणेयांचाही समावेश आहे या धुमश्वक्रीत उत्तराखंड येथील उत्तर काशीचे रायफलमन हमीर सिंह हरियाणातील यमुनानगरचे रायफलमन विक्रमजित सिंग आणि उत्तराखंडमधील कोटद्वार येथील रायफलमन मनदीप सिंह यांनाही वीरमरण आलं अद्यापही चकमक सुरूच आहे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ

विव्वलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ ग्रामीण साहित्यीक रा रं बोराडे यांना देण्यात येणार असुन ित्र पुरस्कार विजेत्यांमधे हेरंब कुलकर्णी बाबाराव मुसळे डॉ बाळ ज बोठे पाटील महेश लोंढे यांचा समावेश आहे राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडुन राष्ट्रवादी काँप्रेसच्या वंदना चव्हाण या संभाव्य उमेदवार आहेत विरोधी पक्षांच्या आज संध्याकाळी होणा या बैठकीनंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल

गंतवणकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा कमावण्यावर भर दिल्यामुळे निर्देशांक घसरला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकही जागा न लढविणाऱ्या आणि जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज

सहारिया यांनी आज मुंबईत दिली

त्यात अनेक राजकीय पक्ष स्वयंसेवी संस्था विचारवतांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सुधारणा केल्या आहेत राजकीय पक्षांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची एक अधिकृत प्रत संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावी लागेल संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता स्थापन करणाऱ्या किंवा सत्तेत सहभागी असलेल्या पक्षास जाहीरनाम्यातील आधासनांच्या पूर्ततेचा वार्षिक अहवाल मतदारांच्या माहितीसाठी जाहिरातीब्रारे अथवा संकेतस्थळाब्रारे प्रसिद्ध करणे आवश्यक राहील सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक बँकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अध्यक्षपदांच्या नियुक्त्या त्वरेनं करणार असल्याची माहिती सरकारनं आज राज्यसभेत दिली काँप्रेसचे सदस्य आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सरकार एकीकडे अनेक आकर्षक योजना जाहीर करत असताना दसरीकडे सुमारे एक तृतियांश बैंका अध्यक्षांविना का आहेत असा प्रश्न रमेश यांनी विचारला होता बँकींग मंडळ विभागानं उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली असून खाजगी क्षेत्रातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अध्यक्षपदी सामावून घेण्यासाठी पात्रतेच्या निकषांचा आवाकाही वाढवला आहे असं गोयल यांनी उत्तर देताना स्पष्ट केलं